मात्र धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रती क्विंटल पाचशे रुपयांच्या अनुदान प्रस्तावाला मान्यता दिली आहे राज्यात महिलांवरच्या अत्याचारांच्या प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करायचे निर्देशही ठाकरे यांनी दिले आहेत ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घतेली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले नाराज भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय भेटीगाठी सुरु आहेत काल दिल्लीत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे आत्ता शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी विधानभवनात गेल्याचं वृत्त आहे त्यांनी आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली या बैठकीत राजकीय चर्चा कमी आणि कौट्रंबिक चर्चा जास्त झाल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना केला

दरम्यान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज खडसे यांची भेट घेतली पक्षानं त्यांच्या म्हण्ण्याची दखल घेतली पाहीजे असं ते म्हणाले मात्र खडसे पक्ष सोडणार नाही असा मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विधीमंडळाचं आगामी नागपूर अधिवेशन दोन आठवड्याचं घेण्यात यावं अशी मागणी विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत भाजपानं केली आहे नवीन आमदार असल्यानं औचित्याचे मुद्दे घेण्यात यावेत तसंच अंतिम आठवडा प्रस्ताव घेण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या वतीनं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

यामध्ये सहा पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी सर्वसाधारण आरक्षण आहे तीन ठिकाणी मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे तर दोन ठिकाणी अनुसुचित जातीसाठी आरक्षण आहे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या आरती राठोड यांची निवड झाली आहे

धूळे जिल्हा परिषद आणि धूळे शिरपूर साक्री अणि शिंदखेडा या चारही पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतफे सोमवारी काँग्रेस भवनात छिछुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या नंदूरबार जिल्हा परिषद आणि पंचायती समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आज कार्यकर्त्यांची आढावा बैठक आणि ईच्छुकांच्या मुलाखती घेतल्या दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या सत्ताधारी कॉग्रेसनंही आज आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला

भंडारा जिल्ह्यातील शेतक यांना पीक विम्याच्या रकमेच्या वितरणाबाबत विधानभवनात अध्यक्षांनी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत काद्यांसह भाज्यांची आवक वाढली असून त्यांचे दरही कमी होऊ लागले आहेत

नाशिक सांगली कोल्हापूर पुणे भागातून तसंच गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधून विविध प्रकारचा भाजीपाला दाखल होण्यास सुरुवात झाली आहे याविषयी अधिक माहिती देतायेत आकाशवाणी वार्ताहर स्वप्ना हरळकर

मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली या विघेयकाला विरोध करणं म्हणजे राष्ट्रद्रोही असल्याचं समजणं चूक आहे असं सांगून उद्दव ठाकरे यांनी किती निर्वासिताना सरकार नागरिकत्व देणार आहे ते कुठे राहणार आहेत या विधेयकात श्रीलंकेतून आलेल्या तामिळांचा समावेश का केला नाही असे अनेक प्रश्न आज उपस्थित केले

गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेच्या पदवी परीक्षेत चंद्रपूर अल्या गुरूनानक विज्ञान महाविद्यालयातल्या तीन विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे

शत्र्राष्ट्राशी युद्ध नैसर्गिक आणि मानवी आपत्ती तसंच दहशतवादी कारवाया यांचा बीमोड करण्यासाठी देशाचे सैनिक प्राणाची पर्वा न करता धाडसानं लढतात यात पालघर जिल्ह्यातल्या सैनिकांनी सुद्धा योगदान दिलं आहे असं गौरवोद्वार जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी आज काढले

शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्यातल्या योगदानासाठी राहरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

विद्यापीठाचा कृषी विस्तार आणि प्रसारण विभाग तसंच अकोल्याची महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विस्तार या विषयावरच्या राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन फूले विद्यापीठात करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात विश्वनाथा यांना हा पूरस्कार प्रदान करण्यात आला जम्मू कश्मीरमधली परिस्थिती सामान्य असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला लोकसभेत आज प्रश्रोत्तराच्या तासात एका पूरवणी प्रश्राला उत्तर देताना ते बोलत होते स्थानिक प्रशासन योग्य वेळ ठरवून स्थानबद्द असलेल्या राजकीय नेत्यांची सुटका करेल असं त्यांनी सांगितलं या नेत्यांच्या कोठडीबाबत केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल असा हवामानखात्याचा अंदाज आहे